ते आज तिथं आयोजित पाचव्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत

पुतीन यांच्याशी परस्पर हिताच्या विभागिय तसंच आंतरराष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ट्वीट मोदी यांनी केलं आहेत दोन्ही देशांमधले संबंध अधिक मजबुत करण्याची उभय देशांची ा डेछा आपल्या या भेटीत अधोरेखित होत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री पौर्वात्य आर्थिक मंचाच्या परिषदेला प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आशिया प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी तसंच रशियाच्या अतीपूर्वेची अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय करण्यासाठी हा मंच स्थापन झाला आहे या परिषदेत युवा शक्ति डिजिटल व्यवस्था यूरेशियातलं मानवी भांडवल तसंच भारत रशिया व्यापार संवाद ियादी विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होईल

योगाची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक अॅपही सुरु केलं जाईल असं त्यांनी म्हटलं प्रधानमंत्री झेव़दा नौका संकुलालाही भेट देणार आहेत जहाज बांधणी क्षेत्रातल्या रशियाच्या अड्रुत क्षमतेचा परिचय तसंच या क्षेत्रात दोन्ही देशांमधल्या सहकार्याच्या शक्यता अजमावयाच्या मिळणार असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे

चंद्राच्या पृष्ठभागच्या अधिक जवळ पोचण्यासाठी आवश्यक कक्षा त्यानं गाठली असल्याचं झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेनं सांगितलं

त्यानंतर रोव्हर प्रज्ञान त्याचं निर्धारित शोधकार्य करण्यासाठी विक्रमपासून वेगळा होईल मनी लाँड्रींगच्या एका प्रकरणात कर्नाटक काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डी

शिवकुमार यांना सक्तवसूली संचालनालयानं काल अटक केली तत्पूर्वी नवी दिल्लीतल्या आपल्या मुख्यालयात त्यांची कसून चौकशी केली आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांना अटक केल्याचं संचालनालयाच्या अधिका यांनी सांगितलं शिवकुमार यांची चौकशी करण्यासाठी संचालनालय आज नवी दिल्लीतल्या न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे

परराष्ट्रमत्री एस जयशंकर यांनी काल माले क्रं मालदीवच्या संसदेचे सभापती मोहम्मद नशीद यांची भेट घेतली समान उदिष्टांसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या पद्धतींविषयी यांच्यात चर्चा झाली या उदिष्ट पूर्तीसाठी उभय देश एकत्रित काम करतील असं ट्वीट जयशंकर यांनी बैठकीनंतर केलं आहे

देशात डाळींच्या आणि कांद्याच्या किंमती नियंत्रणात रहाव्यात यादृष्टीनं राज्य सरकरांनी केंद्रीय राखीव साठयातून त्यांची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी केलं आहे सर्व राज्यांचे अन्नमंत्री सचिव आणि तेर अधिका यांच्या पाचव्या राष्ट्रीय सल्लागार बैठकीनंतर ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते अन्नधान्यांच्या किंमतीवर नियंत्रण राखण्यासाठी सर्व राज्यसरकारांनी निधीची उभारणी केली तर ही समस्या राज्यस्तरावरच सोडवता येईल असं पासवान यावेळी म्हणाले

पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेसाठी मानवानं केलेल्या प्रयत्नांचा या परिषदेत उहापोह केला जाणार आहे

त्यासंदर्भात जम्मू विभागातल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी जलसिंचन आणि पूर नियंत्रण सचीव ए के साह् यांनी काल बैठक घेतली

कॉपरिट क्षेत्राच्या कर्जव्यवहरासाठी एक सशक्त बाजारपेठ विकसित करण्याची गरज भारतीय रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात नेमलेल्या कृती दलानं व्यक्त केली आहे त्या दृष्टीनं ग्राहक आणि विक्रेत्यांमधे माहितीचं आदानप्रदान सहजसुलभ करण्यासाठी केंद्रीय कर्ज करार नोंदणी कार्यालयाची स्थापना करावी अशी शिफारस कृतीदलानं केली आहे कॉर्पोरेट क्षेत्राला कर्ज पुरवण्यासाठी लवचिक अशी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं प्रयत्न करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं या कृती दलाची स्थापना केली आहे

मनोहरन या समितीचे अध्यक्ष आहेत या समितीनं आपला अहवाल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सुपूर्द केला आहे कर्जपुरवठा दार आणि कर्ज घेणारी कंपनी यांच्यात माहितीची देवाणधेवाण आणि ाजेर गोष्टींमधे पारदर्शकता असावी पर्यायी बाजारपेठेतल्या नियमांसंबंधी स्वनियंत्रण असावं आणि यासर्व व्यवहारांसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी त्यादी मुद्दे या अहवालात मांडले आहेत छत्तीसगढमधे सुकमा जिल्ह्यात बस्तर ॐ आठ माओवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दर आणि पोलिस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या आठ जणांपैकी दोघांवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं हे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधे सामील होते राज्य सरकारच्या धोरणानुसार आत्मसमपर्ण केलेल्या माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य केलं जाईल अशी ग्वाही पोलिसांनी दिली उंच प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या वाघां साठी केंद्र सरकार एक सर्वसमावेशक योजना तयार करणार आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली नवी दिल्ली इथं वार्तांहर परिषदेत यासंदर्भातला अहवाल मांडताना ते म्हणाले की हा अहवाल उत्साहवर्धक आहे उंच प्रदेशात राहणाऱ्या वाघांचं संवर्धन संरक्षण आणि वाघ राहात असलेल्या संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणाचा विकास असा विस्तृत आराखडा या अहवालात मांडला असल्याचं त्यांनी सांगितलं पर्यावरणाच्या संतुलनासाठी वाघांचं जतन अनिवार्य असल्याचं ते म्हणाले भारत अमेरिका संरक्षण सहकार्याचा एक भाग असलेल्या भारत अमेरिका संयुक्त लष्करी युध्दाभ्यास अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधल्या लुई मॅक्कॉर्ड च्या आखातात शुक्रवार पासून सुरु होत आहे दोन्ही देशांच्या लष्कराचा हा संयुक युद्धाभ्यास दोन्ही देशां मधले संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्नं आहेत असं सांगितलं जात आहे